चाचण्यांचा वेग सतत वाढता असून आता देशभरात एक हजार प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या आहेत

कोरोना विषाणूवा संसर्ग टाळण्यासाठी नागपूर विभागात राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनासोबतच कोविड हॉस्पिटल सुरु करुन रुग्णांवरील औषोधोपचारामुळे बरे होण्याच्या प्रमाणाबरोबरच मृत्यूदरही राज्यात सर्वात कमी ठेवण्यात नागपूर विभागाला यश आलं आहे

संजीव कुमार यांनी दिली आहे औरंगाबाद इथं काल चार वृद्ध पुरुषांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे

जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली

लातूर जिल्ह्यात काल दहा नवीन रुग्ण आढळून आले उपचारानंतर बरे झालेल्या चार रुग्णांना काल सुटी देण्यात आली

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली

हिंगोली जिल्ह्यात आठ नवीन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे

हे सर्वजण विलगीकरण कक्षात दाखल आहेत

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात दोन मुली कोरोना विषाणू बाधित आढळल्या

दरम्यान सेलू शहरातला हसमुख कॉलनी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे

सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे त्यातल्या तिघांना घरी सोडण्यात आलं तर अन्य तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात पाठवण्यात आलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी नव्या एकशे पंचवीस कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार नऊशे एकसष्ट झाली आहे यापैकी दोन हजार एकशे छत्तीस रुग्ण बरे झाले असून एक हजार सहाशे एकोणीस रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहे तर आतापर्यंत दोनशे सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जळगाव जिल्ह्यात आज एकशे सहा तर नांदेड जिल्ह्यात आज सकाळी नवीन दोन रुग्ण आढळले सातारा जिल्ह्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण नौकेवरच्या बारा प्रशिक्षणार्थींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे पुण्याजवळ लोणावळा ध्वें सुमारे आठशे एकर परिसरात असलेल्या या प्रशिक्षण केंद्रात सुमारे पाच हजार लोक राहतात यापैकी तीन हजार लोक नौदलाचे अधिकारी कर्मचारी तसंच प्रशिक्षणार्थी आहेत

मिरजेच्या कोविड रुग्णालयात प्लाझमा थेरपी वापरण्याची परवानगी आरोग्य विभाग आणि अन्न औषध प्रशासनाने दिली आहे कोरोनाबाधित रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही उपचार पद्धती उपयुक ठरणार आहे प्लाझमा थेरपी सुरू करण्यासाठी सरकारी रक्तपेढीत रक्तघटक वेगळे करणारे अॅमिकस हे उपकरण पंधरा दिवसापूर्वी आले आहे त्यासाठी आवश्यक असणारी परवानगी मिळाल्याने याठिकाणी आठवडाभरात प्लाझमा उपचार सुरू होणार आहेत

कोविड रुग्णांचा बरे होण्याचा वेग वाढण्यासाठी प्लाझमा थेरपी उपयुक्त ठरणार आहे पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल केले जातील असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे पीककर्ज देण्याबाबत अनेक राष्ट्रीयकृत बँकाविरोधात तक्रारी आल्याचं देशमुख यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे राज्य सरकारनं विशेष आदेश जारी केल्यानं शेतकऱ्यांना विना अडथळा कर्ज उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं

टाळेबंदीच्या काळात आर्थिक फटका बसलेल्या गरीबांच्या थेट बँक खात्यात तातडीची मदत राज्य सरकार जमा करत असल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांना सांगितलं अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर यायला थोडा वेळ लागेल सध्या सरकारचं पूर्ण लक्ष कोरोनाचा प्रसार रोखणं आणि मृत्यूदर कमी करण्याकडे आहे असं ते म्हणाले खाजगी रुग्णालयाकडून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची माहिती विलंबानं देण्याबाबत चौकशी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकार बँकांना हमी देत असल्यानं खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं गलवान इथं झालेल्या हल्ल्यानंतर चीनी उत्पादनं वापरु नका असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत वीरमरण आलेले सोलापूर जिल्ह्यातले सैनिक सुनील काळे यांच्या पार्थिव देहावर बार्शी तालुक्यात पानगाव डें शासकीय त्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले खासदार ओमराजे निंबाळकर पालकमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सरपंच सखुबाई गुजले आमदार सुभाष देशमुख आमदार राजेंद्र राऊत यांच्या सह अनेकांनी यावेळी सुनील काळे यांना श्रद्वांजली अर्पण केली ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात या शहीद जवानाला अखेरचा निरोप दिला

चीनमधल्या चेंगडू भागातून बहुतांश हल्ले झाल्याची माहिती पुढं आल्याचं सायबर शाखेचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितलं बक्रिंग पायाभूत सुविधा तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अडचणी निर्माण करणं हा या सायबर हल्ल्यांमागचा प्रमुख हेतु असल्याचं ते म्हणाले इंटरनेट वापरकर्त्यांनी सावधानता बाळगावी आपला डेटा सुरक्षित राहावा यासाठी फायरवॉलचा उपयोग करावा यासह सायबर शाखेनं सुचवेलल्या उपाययोजना तातडीनं कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं

सरकारी संस्थांच्या नावे बोगस संदेश पाठवले जाऊ शकतात विशेष करुन कोविडची मोफत चाचणी करुन देण्याबाबत फसवा संदेश पाठवला जाऊ शकतो

औरंगाबाद धिल्या सिद्धार्थ उद्यानात मृत्रपिंड विकारावर उपचार घेत असलेल्या करिना वाधिणीचा आज सकाळी मृत्यू झाला साडे सहा वर्ष वय असलेल्या या वाधिणीचा याच उद्यानातल्या प्राणी संग्रहालयात जन्म झाला होता कोरोना संसर्ग चाचणीसाठी या वाधिणीच्या स्रावाचे नमुनेही घेतले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटल आहे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात सध्या मर्यादीत स्वरुपातच वाहतुकीला परवानगी आहे परीवहन मंत्री अनिल परब कृतीदलीचे अध्यक्ष तर परिवहन आयुक्त याचे सचिव असतील असं सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशआत म्हटलं आहे

पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं ही निवड केली गुलाबबाईनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून लावणी या कलाप्रकारात स्वतःला झोकून दिलं राज्यभरात खेडोपाडी अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये त्याचबरोबर दूरदर्शन वरून कला सादर करून त्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या

हा पुरस्कार संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकाराला दिला जातो पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी पूणे पोलीसांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दोन आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून न्यायालयानं त्यावर केंद्र आणि राज्य सरकारला नोटीसा बजावल्या आहेत राज्यात भाजपाची सत्ता गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय यंत्रणेकडे देण्यात आली ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप याचिकेत केला आहे